जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पाअंतर्गत शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावरच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार वंदना चव्हाण जलशक्तीचे सचिव यु पी सिंग यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते यावेळी जलदूत या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं

अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

शेतकऱ्यांना विमा कंपन्याकड्न भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करून येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करणं तसंच रब्बी हंगामासाठी तातडीने कर्ज देण्याच्या बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत यासाठी बँकांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली असल्याचं डॉ

प्णे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यात नुकसानग्रस्त भागातल्या पिकांची त्यांनी पाहणी केली

हे सर्वजण माओवादी संघटनेचे सदस्य असून या माध्यमातून ते लोकशाहीविरोधी काम करत आहेत असं सांगत न्यायालयानं त्यांचा जामीन फेटाळाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत दानवे यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी अखिल भारत कृषि गोसेवा संघाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली दानवेंच्या वक्तव्याच्या विरोधात आपण आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी दानवे यांनी जालना लोकसभा मतदार संघात झालेल्या एका बैठकीत गोहत्येचे समर्थन केले होते त्यांच्या या वक्तव्याची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती भारत विकास ग्रूपच्या पुण्यातील कार्यालयावर प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज छापे टाकले स्वच्छता सेवा क्षेत्रांत देशभरातील सर्वात जास्त रोजगार देणारी ही कंपनी असून चिंचवड इथल्या मुख्य कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याचं प्राप्तीकर विभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितलं दरम्यान हे छापे नसून नियमित तपासणी असल्याचं या ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं

पीवायसी हिंद्र जिमखाना संघ आणि एमसीए संयुक्त जिल्हा संघ यांच्यातील दोन दिवसीय सामना पावसामुळे अनिर्णित राहिला क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्यावतीनं म्हाळुंगे बालेवाडी इथंल्या क्रीडासंकुलात शालेय गटाच्या राज्यस्तरीय वॉटरपोलो स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं आहे

हवामान पुणे आणि परिसरांतील काही भागांत आज हलक्या पावसानं हजेरी लावली शहर आणि परिसरांत पुढील चोवीस तासांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नमस्कार